सलग पाचव्या दिवशी ही संख्या पंधरा हजारांच्या प्ढे आहे

मुंबई पुणे नागप्रातल्या वाढीच्या तुलनेत राज्यातल्या इतर जिल्ह्यांमधली रुग्णसंख्येतली वाढ कमी दिसत असली तरी तिथली वस्तूस्थिती चिंता वाढवणारीच आहे नांदेड नाशिक नंद्रबार औरंगाबाद बीड आणि लातूर जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या आठवडाभरात दुपटीनं वाढली आहे औरंगाबाद नाशिक आणि नंदुरबार मधली वाढ दोन आठवड्यात चौपट तर नांदेड आणि बीड मधली वाढ तिप्पट आहे ध्ळे अंडारा आणि लातूर मध्ये दोन आठवड्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दप्पट वाढ वाढ झाल्याचं दिसून येतं राज्यातल्या इतर जिल्ह्यातही प्रमाण कमी असलं तरी रुग्णसंख्या वाढतीच आहे

टोपे यांनी काल दिल्ली इथं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते

चवदार तळे आवाहन कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे यंदा महाड चवदार तळे इथं गर्दी करू नये असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे भारतररत्न डॉ

दरवर्षी या दिवशी लाखो आंबेडकरी अनुयायी इथं एकत्र येऊन अभिवादन करतात मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादर्भाव पाहता आंबेडकरी जनतेनं चवदार तळे इथं गर्दी करू नये असं आवाहन आठवले यांनी केलं आहे

काल बाजाराचा दिवस असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील बंद असल्यानं श्कश्काट होता व्यापारी वर्गानं बंदमध्ये उत्तम प्रतिसाद दिल्यानं जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी ठरला रविवार सायंकाळपासून हा जनता कर्फ्यू सुरू झाला

बस वाहत्क सुरू असली तरी प्रवाशांची संख्या मात्र घटल्याचं दिसून आलं

हे इंजेक्शन दहाटक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनानं विक्रेत्यांना दिले असले तरी त्या आदेशाचं पालन होत नसल्याची तक्रार पाटील यांनी केली आहे अमरावती अमरावतीमध्ये जिल्हा प्रशासनानं लावलेल्या टाळेबंदीनंतर आता काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यास सुरवात झाली आहे

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल हे आदेश जारी केले असून ते येत्या गुरुवारपासून लागू होणार आहेत सर्व दकानदारांनी आपल्या दकानासमोर दर्शनी आगामध्ये मास्क नाही तर प्रवेश नाही असे फलक लावणं अनिवार्य आहे व्यापारी आस्थापनामधल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी करून संबंधित प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडे द्यावं असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे

मात्र प्रत्येक बॅचमध्ये केवळ सात विद्यार्थ्यांना अनुमती देण्यात आली आहे वाशिम गर्दी वाशिम शहरात सरदार वल्लभभाई पटेल शाळेत व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी काल मोठी गर्दी केल्यानं कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनाने चाचणी केंद्रं वाढवून व्यापाऱ्यांच्या चाचण्या घ्याव्यातस अशी मागणी खाजगी आस्थापनाधारकांकडून करण्यात येत आहे

त्याम्ळ ं कोविड चाचणीसाठी व्यापारी एकच गर्दी करीत आहेत मात्र त्याचा चुंकीचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे रत्नागिरी लोककलाकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षाहन अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यात नमन खेळे आदी लोककलावत तसंच इतर कलाकारांचे कार्यक्रमांविना हाल होत आहेत सरकारच्या विविध नियमावलीमुळे कलाकारांची ससेहोलपट होत असल्यानं रत्नागिरीतले लोक कलावंत तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची काल भेट घेतली आणि तोडगा काढण्यासाठी साकडं घातलं कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानंतर अलीकडेच काही प्रमाणात कार्यक्रम सुरू झाले होते मात्र अचानक पून्हा एकदा सक्तीची नियमावली लागू करण्यात आली आहे आता नेमक्या हंगामात कलाकारांचे कार्यक्रम रद्द होऊ लागले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा परिणाम त्यामानानं कमी झाला असून मास्क सॅनिटायझर वगैरे आवश्यक ती नियमावली सक्तीनं पाळून कार्यक्रम करण्यास मुभा देण्यात यावी अशी मागणी या लोककलावंतांनी केली दोन महिन्यानंतर पावसाळ्यात पूढील जवळपास पाच महिने कार्यक्रम नसतील याचीही माहिती त्यांनी दिली याबाबत प्रशासनाशी संवाद साधून कलाकारांना न्याय देण्यात येईल असं आश्वासन सामंत यांनी दिलं हिंगोली कारवाई हिंगोली जिल्ह्यात चार विवाह सोहळ्यांशी संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केली आहे जिल्ह्यात मौजे निशाणा कलगांव ईडोळी आणि पांढूर्णी या गावात विना परवानगी आणि क्षमतेपेक्षा जास्त समुदाय जमवून लग्न सोहळे होत होते त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे संबंधित विवाह समारंभ आयोजक वधू वर तसंच विवाह सोहळ्यास हजर नातेवाईक यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापूढेही ही कारवाई सुरू राहील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिला आहे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लावले असले तरी त्यांचं पालन मात्र होताना दिसून येत नाही त्यामुळे पोलिस नियम मोडणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करणार कलासागर यांनी स्पष्ट केलं परभणी पुणे बस प्णे आणि मुंबईहन परभणीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बस कालपासून बंद करण्यात आल्या आहेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये

परभणी जिल्हाधिकारी दी

प्णे मंबई औंरगाबाद नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्न्हा वाढू लागली आहे बाहेरगावच्या प्रवाशांमुळे पुन्हा परभणीतही रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुगळीकर यांनी म्हटलं आहे

नमस्कार